स्मार्ट डिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळयात काल ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते

भारत नवउद्योजकतेला प्रोत्साहन देणारा सर्वात मोठा देश असल्याचं सांगून ते म्हणाले की स्टार्ट अप उद्योगांच योगदाने नव भारताच्या निर्मितीला हातभार लावेल

मुंबईतल्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मोनोरेलघ्या दुस या टप्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे

मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकाचं आज टर्मिनस म्हणून रुपांतर होणार असून या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पियुष गोयल मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अनंत गीते रामदास आठवले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत राज्यातील शिवसेना आणि भाजप यूतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला डावलण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करतानाही आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडणार नसल्याची ग्वाही रिपाइंचे नेते आणि केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे नाशिक येथे काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी यूतीच्या जागा वाटपात दोन जागा तरी रिपाईला मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं सायंकाळी गोल्फ क्लब मैदान येथे झालेल्या सभेत त्यांनी रिपाइं ऐक्याची हाक दिली भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची आणि त्यासाठी मंत्रिपद सोडण्याची आपली तयारी असल्याचंही आठवले म्हणाले काळाराम मंदिर सत्याग्रह वर्धापनदिनानिमित्त ही अभिवादन सभा घेण्यात आली राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यावेळी उपस्थित होते